ते आज नवी दिल्ली क्वे दैनिक जागरण मंचाच्या कार्यक्रमात बोलत होते बेटी बचाओ बेटी पढाओ अभियानाला राष्ट्रव्यापी आंदोलनाचं स्वरुप देण्यात प्रसार माध्यमानी बजावलेल्या भूमिकेची त्यांनी प्रशंसा केली आहे सबका साथ सबका विकास तसंच कमीतकमी सरकार आणि जास्तीत जास्त प्रशासन हा सरकारचा मूलमंत्र आहे सरकारवर लोकांचा विश्वास आहे आणि सरकार लोकांच्या कल्यांणासाठी पारदर्शीपणे तसंच निर्धारानं काम करत आहे असं त्यांनी सांगितलं मागच्या सरकारनं देशाच्या विकासाकरता काही केलं नाही अशी टिका मोदी यांनी केली देश अजूनही मागं का आहे याबाबत आत्मपरिक्षण करण्याची गरज आहे असं ते म्हणाले

परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी काल मुंबईत ही घोषणा केली राज्यात या पदावर सुमारे एक लाख कर्मचारी कार्यरत आहेत

राज्यातल्या खुल्या प्रवर्गातल्या गुणवंत विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षण विभागाची शिष्यवृत्ती मिळणार आहे

यामुळे आता या शिरतींच्या पुनर्विकासाची प्रक्रिया गतीमान होईल असं पालिकेच्या विकास नियोजन खात्याचे मुख्य अभियंता राजेंद्र झोपे यांनी सांगितलं ग्राऊंड रिपोर्ट सौभाग्य योजना केंद्र सरकारच्या सौभाग्य योजनेअंतर्गत पनवेल शहराजवळच्या खानाचा बंगला या पन्नास घरांच्या आदिवासी पाड्यात स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच वीज आली वाशी विद्युत परिमंडळानं ही वितरणाची योजना कार्यान्वित केली या पाड्यावरच्या रहिवासी गोदाबाई शेनवार यांनी दिलेली प्रतिक्रिया आता आपण ऐकूया

भिडे यांनी दहा जून रोजी नाशिक क्रि आयोजित मेळाव्यात माझ्या शेतातला आंबा खाल्ला तर मुलगाच जन्माला येतो असं वक्तव्य केलं होतं त्यांच्या या वादग्रस्त विधानाविरोधात लेक लाडकी अभियान या संस्थेनं पुण्यात आरोग्य विभागाच्या अतिरिक्त संचालकांकडे तक्रार केली होती या तक्रारीची दखल घेत नाशिक महानगरपालिकेच्या वैद्यकीय विभागानं चौकशी करून भिडे यांच्या विरोधात जिल्हा न्यायालयामध्ये दावा दाखल केला आहे त्यावर समन्स बजावूनही भिडे गुरुजी यापूर्वी तीन वेळा न्यायालयात आलेले नव्हते मात्र आज ते न्यायालयापुढे हजर झाले त्यांच्या कार्यकर्त्यांनी न्यायालयाच्या आवारात मोठी गर्दी केल्यानं तणावाचे वातावरण झाले होते न्यायालयात पोलीस बंदोबस्त तैनात केला होता

या निवडणुकीसाठी येत्या रविवारी मतदान होणार आहे या निवडणूकीत भारतीय जनता पक्ष आणि कांग्रेस पक्षात मुख्य लढत होत आहे

भारताकडून आर

राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी काल जालना क्वे वार्ताहरांशी बोलताना ही माहिती दिली

जिल्हाधिकारी अरूण डोंगरे यांनी काल नांदेड क्रिं ही माहिती दिली